कृषी उत्पन्न बाजार समित्या आणि अनेक ठिकाणी द्कानं बंद असली तरी सामान्य जनजीवन या बंदम्ळे बाधित झालेलं नाही

संवेदनशीलक्षेत्रातसुरक्षेचाउपायम्हणूनबेस्टबसगाडयांच्याखिडक्यांनालोखंडीजाळ्याबसवण्यातआल्याआहे

आजच्याभारतबंदमध्येनवीमुंबईतल्यामुंबईकृषीउत्पन्नबाजारसमितीच्याआवारातल्याफळ भाजीपाला धान्य कांदा बटाटा मसालायापाचहीबाजारांमधलेव्यापारी माथाडी मापाडीसहभागीझालेआहेत

मंबईचेपालकमंत्रीअस्लमशेखयांच्यानेतत्वाखालीकाॅंग्रेससहकम्युनिस्ट मार्क्सवादीकम्युनिस्ट राष्ट्रवादीयापक्षांच्याकार्यकर्त्यानीरस्त्यावरउतरुनमालाडरेल्वेस्थानकआणिमालवणीइथंनिदर्शनंकेली

लालबागमध्येआजभारतीयकम्य्निस्टपक्षानंकॉम्रेडप्रकाशरेड्डीयांच्यानेतृत्वाखालीनिदर्शनंकेली तरशिवसेनेच्याकार्यकर्त्यांनीविभागातफिरूनद्कानंबंदकरण्यासाठीआवाहनकेलं लालबागचाबाजारबंदअसूनपरिसरातकाळाचौकीपोलीसठाण्यानंचोखबंदोबस्तठेवलाआहे

खालापूरमध्येरिक्षासंघटनाबंदमध्येसहभागीझाल्याआहेत

सोलापूरमध्येभारतबंदलापाठिंबादेण्यासाठीशिवसेनाजिल्हाप्रमुखपुरुषोतमबरडेयांच्यामार्गदर्शनाखालीमोर्चा काढण्यातआला यावेळीकाँग्रेस राष्ट्रवादीकाँग्रेस विद्यार्थीसेना आणिशिवसेनेचेसर्वपादाधिकारीउपस्थितहोते भारतबंदलानागपूरशहरातसंमिश्रप्रतिसादमिळाला

राष्ट्रवादीकाँग्रेस शिवसेनायापक्षांच्याकार्यकर्त्यांनीअकोल्यातधिंग्राचौकइथं केंद्रसरकारच्यातीनकृषीविधेयकांच्याप्रतींचंदहनकेलं महाविकासआघाडीच्याकार्यकर्त्यांनीसंयुक्तरीत्याशहरातरॅलीकाढूनव्यापाऱ्यांनाबंदचंआवाहनकेले

साताराजिल्ह्यातबाजारपेठापूर्णपणेबंदअसूनकिरकोळस्वरूपातखाजगीवाहतूकस्रूआहे

जळगावमधेलोकसंघर्षमोर्चाआणिकामगारसंघटनासय्क्तकृतीसमिती रिक्षाचालकांचीसंघटना हमालमापडीसंघटनासर्वप्रोगामीसंघटना शिवसेना काँग्रेस राष्ट्रवादीइत्यादीपक्ष मराठासेवासंघ संभाजीब्रिगेडचेपदाधिकारीयांनीबंदचंआवाहनकेलंहोतं

यवतमाळमध्येमहाविकासआघाडीचेकार्यकर्ते शेतकरीप्त्रसंघर्षसमितीआणिमहाविद्यालयीनविद्यार्थीयवतमाळच्याबसस्थानकचौकातसकाळीएकत्रितआ त्यानंतरबाजारपेठेतमोर्चाकाढण्यातआला यावेळीसंपूर्णबाजारपेठबंदहोती

त्ळजापूरराज्यमार्गावरठिय्याआंदोलनकरतरस्तारोखूनधरला आंदोलकांनीकेंद्रसरकारविरुद्धजोरदारघोषणाबाजीकेली याआंदोलनातकाँग्रेसनेतेमाणिकरावठाकरे शिवाजीरावमोघे देवानंदपवार सिकंदरशहा प्रवीणदेशमुखआदीनेतेसहभागीझाले

यावेळीरविकांतत्पकरआणिकार्यकर्त्यांचीपोलिसांसोबतबाचाबाचीझाली

वाशिमजिल्ह यातशेती विषयक व्यापारआणि द्कान बंदआहेत जिल्ह्यातल्याहमाल माथाडीकामगारांनीयाबंदलापाठिंबादिल्यानंजिल्ह्यातल्यासर्वकृषीउत्पन्नबाजारसमित्याबंदआहेत

गडचिरोलीशहरातलीसर्वद्कानंसकाळपासूनचबंदहोती गडचिरोलीइथल्याइंदिरागांधीचौकातसभाझाली यासभेतविविधनेत्यांनीकेंद्रसरकारवरजोरदारटीकाकेली भारतबंदलाजालन्यातसंमिश्रप्रतिसादआहे

भारतबंदआंदोलनालारत्नागिरीजिल्हयातफारसाप्रतिसादमिळालानाही रत्नागिरीव्यापारीसंघानंसंपालापाठिंबादिलाहोता मात्रव्यापाऱ्यांनीद्कानंबंदठेवायचीकीव्यवसायस्रूठेवायचा हेत्यांच्यावरचसोपवलंहोतं दरम्यान रत्नागिरीबाजारपेठेतलीद्कानबंदकरायलाभागपाडणाऱ्याशिवसेनेच्यानगरसेवकासहअकराजणांनापोलिसां नीताब्यातघेतलंआहे भारतबंदलानाशिकजिल्हयातसंमिश्रप्रतिसादमिळाला नाशिकजिल्ह्यातल्यासर्वबाजारसमित्याबंदअसल्यानंकांद्यासहशेतमालाचेलिलावहोऊशकलेनाही नाशिकच्याकृषीउत्पन्नबाजारसमितीत्नमंंबईलाजाणाराभाजीपालारात्रीपासूनचबंदकरण्यातआला आजसंचालकांनीनिदर्शनंकेली आजशहरातलेभाजीबाजारहीबंदआहेत

जीवनावश्यकवस्तूंच्याप्रवठ्यावरकोणताहीपरिणामझालेलानाही महाविकासआघाडी डावेपक्षआणिशेतकरीसंघटनेच्यावतीनंआजनाशिकजिल्ह्यातफेऱ्याकाढूनद्कानदारांनाबंदचंआवाहनकरण्या तआलं

लासलगावआणिपिंपळगावबसवंतइथंलिलावबंदअसल्यानंकोट्यवधीरुपयांचेलिलावठप्पहोते

दिंडोरीताल्क्यातीलचिंचवड इथंस्वाभिमानीशेतकरीसंघटनेच्यावतीनंकृषीकायद्याचीप्रतिकात्मकहोळीकरण्यातआली मालेगावइथंहीसंमिश्रप्रतिसादमिळाला नंद्रबारशहरातआजभव्यशेतकरीमोर्चाकाढण्यातआला नवापूरतालुक्यातूनबाईकरॅलीद्वारेनंदूरबारशहरातदाखलहोतमोर्चेकऱ्यांनीतालुकाक्रीडासंक्लाच्यामैदानावर मोर्चालास्रवातकेली

सध्या आजपर्यंतच्या एकूण कोरोनाबाधितांपैकी उपचाराधीन रुग्णांची संख्या चार टक्क्याच्या खाली आली आहे

शिवायडोनकॅमेरे बंदूकधारीकर्मचारीउपस्थितअसतानाहीबिबट्यापळाल्यानेग्रामस्थांमधूनवनविभागाविषयीतीव्रनाराजीव्य क्तकेलीजातआहे

यावेळीमशिनचाधक्कावीजवाहकतारांनालागला

म्ंबईतसर्वसामान्यप्रवाशांसाठीअद्यापम्ंबईलोकलस्रुझालेलीनसल्यानंबेस्टनंएसटीमहामंडळाच्यागाड्या भाडेतत्वावरघेतल्याआहेत

तरीजिल्ह्यातल्यासर्वमागासवर्गीयविद्यार्थ्यांनीभारतसरकारशिष्यवर्ती शिक्षणश्ल्कयायोजनेचेआवेदनपत्रभरूनमहाविद्यालयाद्वारेयाकार्यालयासमंजूरीसाठीपाठवावेअसंआवाहन बीडजिल्ह्याचेसमाजकल्याणसहाय्यकआय्क्तडॉ